श्रीलंकेतल्या निवडणुकीत सत्ताधारी श्रीलंका पीपल्स पार्टीला स्पष्ट बहुमत आयपीएल नं विवो या चिनी मोबाईल कंपनीच प्रायोजकत्व रद्द केलं कोरोनावरील लस सर्वांना पलब्ध व्हावी आरोग्य संघटनेची अपेक्षा जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू देशाचे नवे महालेखापाल

रिझर्व बँक कॅश क्रेडीट अथवा ओव्हर ड्राफ्ट सुविधेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांना चालू खाते सुरू करण्यापासून मनाई करण्याचे आदेश काल भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल इतर बँकांना दिले या ग्राहकांनी आपले सर्व व्यवहार आपल्या ओडी अकाऊंट मधूनच करावेत असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे कर्ज पुरवठ्यामध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं तसंच आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी बँक यंत्रणेत लवकरच पॉझिटिव्ह पे पद्धत लागू करणार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं ते काल पतधोरण आढावा बैठकीनमतर मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या पद्धती अंतर्गत दुसऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला धनादेश देण्याआधी ग्राहक त्या धनादेशाचे छायाचित्र काढून ते बँकेच्या मोबाईल एप वर अपलोड करेल याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जाणार आहेत आय पी एल भारतीय क्रिकेट नियामक मंडळान आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील विवो या चिनी मोबाईल कंपनीच प्रायोजकत्व रद्द केलं आहे यावर्षी विवो कंपनी आयपीएल स्पर्धेत सहभागी असणार नाही असं क्रिकेट नियामक मंडळान आपल्या निवेदनात म्हटलं आहे क्रिकेट नियामक मंडळ आणि विवो कंपनी यांच्यातील भागीदारी निलंबित करण्यात आली असल्याचही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे आता या स्पर्धेच्या प्रयोजक्त्वासाठी नवीन निविदा मागवल्या जाणार आहेत अमेरिका टिकटॉक अमेरिका सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाईल फोनवर टिकटॉक हे चीनी अॅप वापरण्यास मनाई करणारे विधेयक अमेरिकेच्या सिनेटने मंजुरी दिली आहे टिकटॉक या अॅपमूळं राष्ट्रीय सुरक्षेला धोका असून सरकारी उपकरणांमध्ये त्याला स्थान देता येणार नाही असं रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जोश हॉली यांनी यावेळी सांगितलं श्रीलंका निवडणूक श्रीलंकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्रीलंका पीपल्स पार्टीनं स्पष्ट बह्मत मिळवत विजय संपादन केला आहे

माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड नॅशनल पार्टीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्याशी द्रध्वनीवरून संवाद साधत सार्वत्रिक निवडणुकांचं यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केल कोरोना संसर्गाची परिस्थिती असतानाही श्रीलंकेनं प्रभावीपणं यंत्रणा राबविल्याचं मोदी यावेळी म्हणाले आरोग्य संघटना लस कोरोनाविरुद्ध लस तयार झाल्यावर सार्वजनिक हितासाठी ती सर्वांनाच उपलब्ध करून दिल्यास जगाची आर्थिक गाडी लवकर रुळावर येईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे याबाबत काल एका ऑनलाईन चर्चेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रॉस अदनॉन घेब्रेयेसूस म्हणाले की ही लस एखाद्या देशानं केवळ स्वतःच्या फायद्यासाठी जवळ ठेवणं योग्य नाही

अमेरिकेत कोरोनाबाधिताची आणि मृतांची संख्या सर्वाधिक आहे त्यानंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो तीस हजारहून अधिक मृत्युसंख्या असलेल्या इतर देशांमध्ये मेक्सिको ब्रिटन भारत इटली आणि फ्रान्स यांचा समावेश आहे

याद्वारे कोरोना परीस्थीतीबाबत काही शंका अथवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास त्याची पूर्तता करता येईल असं राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला

कॅग मर्म जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू हे देशाचे नवे महालेखापाल असतील याआधी हे पद राजीव महर्षी यांच्याकडे होतं मुर्मू हे गुजरात केडरचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांनी नुकताच जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता पंतप्रधान शिक्षण नव्या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणातील सुधारणां विषयी आज होणाऱ्या परिषदेत पंतप्रधानांचं उद्घाटनपर भाषण होणार आहे दुरदृष्य प्रणाली द्वारे हा कार्यक्रम होत आहे त्यात नवीन शिक्षण धोरणातील विविध विषयांवर चर्चा होणार आहे यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक राज्य मंत्री संजय धोत्रे ही उपस्थित असणार आहेत या परिषदेत शिक्षण धोरण समितीचे अध्यक्ष सदस्य आणि शिक्षण तज्ञ आपले विचार मांडणातील

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं गूगल च्या सहकार्यानं राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्प सुरू केला आहे काल दुपारी या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं

ऑनलाईन शिक्षण राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आवाक्यातलं नाही याची जाणीव आहे तरिही या शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये असा प्रयत्न सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था तसंच शाळांच्या सहकार्यानं करण्यात येत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातली गुरूशिष्य परंपरा व्हर्च्युअल क्लासरूमपर्यंत पोहोचल्याचं मत उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं शाळा कधी सुरू होणार यापेक्षा शिक्षण कधी सुरू होणार हे अधिक महत्वाचं असल्याचं मी आधीपासूनच सांगत होतो आता ते सुरू होतं आहे कोरोनानं आपल्याला वर्तमानातून भविष्यात नेलं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेली बोलताना म्हणाले हातमाग दिन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून आज राष्ट्रीय हातमाग दिन द्र दृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असतील किसान रेल्वे माल वाहतुकीच्या दरात सवलत जाहीर केल्यानंतर आता भारतीय रेल्वे आजपासून शेतमालाच्या वाहतुकीसाठी विशेष किसान रेल्वे सुरू करते आहे

या रेल्वेमधून फळे आणि भाज्या नेल्या जाणार आहेत

यामुळं काल होऊ न शकलेली सुनावणी आज होईल असं न्यायालयानं सांगितलं आहे

दरभंगा आणि समस्तीपुर जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी गावात शिरलं आहे पुरामुळं या भागातील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे

ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्यानं ती मार्च महिन्यातच रिकामी करण्यात आली होती प्रशासनाकडून ही इमारत पाडण्याचं काम सुरू होतं कोकण रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्गातल्या मडुरे आणि गोव्यातल्या पेडणे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या बोगद्यातली संरक्षक भिंत काल कोसळल्यानं दुरुस्तीचं काम सुरू झालं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार